कोवीड रुग्णांच्या संख्येबरोबरच बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ

वाढीव टाळेबंदीतील सवलती आणि निर्बधांबाबत मार्गदर्शक सूचना जारी

शेतकऱ्यांच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा पंतप्रधानांची अपेक्षा

सुक्ष्मलघू आणि मध्यम उद्योगांसाठी मदतीच्या पॅकेजचे सुतोवाच

महिला जनधन खातेधारकांसाठी मदतीच्या दसर्या टप्प्यात निधी मंजूर

दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेऊन कोणत्या जिल्ह्याचा कोणत्या झोन मध्ये समावेश करायचा ते ठरवलं जाईल

ऑरेंज झोन वाढीव टाळेबंदीच्या काळात देशभरातील रेल्वे विमान मेट्रो आणि आंतरराज्य बससेवा बंद असेल शाळा महाविद्यालयं तसंच सार्वजनिक ठिकाणं बंद असतील सर्व प्रकारच्या सामाजिकराजकीय सांस्कृतिक धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरही बंदी असेल रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहतील बाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी आणखी कडक केली जाईल तसंच या भागात आरोग्यसेतू ऍप सगळ्यांकडे असणं आवश्यक राहील स्थानिक प्रशासनानं याची जबाबदारी घ्यायची आहे असं मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे ऑरेंज झोनमध्ये जिल्हांतर्गत आणि दोन जिल्ह्यांमधली बससेवाही बंद राहणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे या भागात टॅक्सी आणि कॅंब सेवा सुरू राहतील मात्र त्यांना चालक आणि केवळ दोन प्रवासी घेऊन वाहतूक करता येईल खाजगी चार चाकी वाहनांनाही हे निर्बंध लागू असतील त्याचबरोबर प्रवासासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे ऑरेंज झोनमध्ये कोणत्या कामांना परवानगी द्यायची याचा अंतिम निर्णय संबंधित राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनीच घ्यायचा आहे असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे ग्रीन झोन भागात सर्व प्रकारची द्रकानं सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे टाळेबंदी वाहतक राज्यातली पूणे आणि मुंबई महानगर क्षेत्र वगळता अन्य ठिकाणच्या नागरिकांना राज्यांतर्गत अथवा जिल्ह्यांतर्गत प्रवासाची परवानगी देण्याचे सर्व अधिकार संबंधित पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहेत मुंबई आणि पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांमध्ये जोपर्यंत संबंधित महानगरपालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रातील कोरोनाबाधित प्रभागाची हद्द ठरवत नाहीत तोपर्यंत या भागातून राज्यात कोठेही जाता अथवा येता येणार नाही अन्य राज्यातल्या नागरिकांना मात्र या प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर तिर राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात येईल याच्या परवानगीसाठी जवळघ्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज करावा लागेल

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसब्रुक पेज ऑल डिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल डिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

राज्यातल्या नागरिकांना मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचं टोपे यांनी सांगितलं

महानगरपालिकेच्या तीन पथकांनी या विद्यार्थ्यांची तसच एस टी बसचे चालक आणि वाहकांची आरोग्य तपासणी केली

खेड मंडणगड दापोलीतल्या विद्यार्थ्यांना कळंबणी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं असून रत्नागिरी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना जिल्हा करोना रुग्णालयात आणण्यात आलं आहे धुळे तालुक्यातील कापडणे गावात काल कोरोनाच्या जनजागृतीसाठी नागरिकांनी कोरोना विषाणुची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली मात्र जनजागृती करण्याच्या नादात सुरक्षित अंतराच्या आवश्यक नियमांचं पालनही न केल्यामुळे ही जनजागृती अतिउत्साही मंडळींना चांगलीच महागात पडली टाळेबंदी असताना वाजत गाजत जनजागृतीची ही उठावेठ करणान्यांविरुध्द सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रीकल्चर या संस्थेनं काल पुण्यात लघ् आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं आवश्यक असलेलं मार्गदर्शन डिजिटल पद्धतीनं घेतलं

अमरावतीमध्ये बाधित क्षेत्र आणि जोखमीच्या क्षेत्रात उपविभाग तयार करून सर्वेक्षण आणि तपासणीची संख्या वाढवण्याचे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी मान्यता मिळाली असून उद्यापर्यंत ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल अशी माहितीही ठाकूर यांनी दिली

अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढणारी विदर्भातली ही पहिलीच बाजर समिती असल्याची माहिती समितीचे सचिव बबन इंगळे यांनी दिली

गरजू रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोचवण्यासाठी हिंगोली वाहतूक शाखेनं दोन अँटो रिक्षा मोफत सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आणि आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या सौजन्यानं तालुक्यातील गरजू पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं मुंबई आणि पुण्यातून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा कोकणवासियांनी आदरपूर्वक स्वागत करावं असं आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केले आहे मुंबई पुण्यात अडकलेल्या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी लोकप्रतिनिधीनी चालविलेले प्रयत्न आणि चाकरमानी गावात आले तर करोनाची साथ पसरण्याचा धोका वाटल्यान ग्रामस्थांकडून होणारा विरोध या पार्शभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन महत्त्वाचं आहे पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले तिहेरी हत्याकांडातल्या एका आरोपीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसासह रश्मी घासकडबी पुणे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात आभार प्रदर्शन कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढणारे डॉक्टर्स वैद्यकीय कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आणि विर आघाड्यांवरचे लढवय्ये यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज देशभरातील विविध रुग्णालयांवर प्ष्पवर्षाव करण्यात येणार आहे समुद्रातील नौदलाच्या जहाजांवर रोषणाई केली जाणार आहे तसंच हवाई दलाची विमानं फ्लाय पास्ट करणार आहेत यासाठीची सर्व व्यवस्था सज्ज असल्याची माहिती काल सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी दिली संरक्षण दलाचे तीनही विभाग कोरोना योद्ध्यांच्या आभार प्रदर्शनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणार असून त्याची सुरुवात दिल्लीतल्या आणि अन्य ठिकाणच्या पोलिस स्मारकांवर प्ष्पचक्र अर्पण करुन केली जाईल असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कृषी मालाचं विपणन कृषी कर्ज आणि कृषी क्षेत्रावरील काही निर्बंध मागे घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कृषी क्षेत्रातल्या मूल्यवर्धन साखळीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला शेत मालाच्या व्यापारात पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत उत्पादक संघटनांच्या सबलीकरणचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला पक्रिज सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी सरकार लवकरच मदतीचं पॅकेज जाहीर करेल असं केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी दिल्लीतल्या एका वेबीनारमध्ये बोलताना सांगितलं यासंदर्भातल्या शिफारसी वित्तमंत्री आणि पंतप्रधानांकडे पाठवण्यात आल्या असून योग्य वेळी निर्णय होईल असं ते म्हणाले सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका ठेवावी असं आवाहन गडकरी यानी केलं दरम्यान काल दिल्लीत पंतप्रधान वित्तमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली असून टाळेबंदी वाढवल्यामुळे उद्योगांना आणखी एक बूस्टर डोस दिला जाईल अशी चर्चा आहे जनधन प्रधानमंत्री जनधन योजनेचा पाचशे रुपयांचा द्सरा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जात आहे केंद्र सरकारनं यासाठीचा निधी बँकांकडे हस्तांतरित केला आहे

येत्या सोमवारपासून लाभार्थ्यांना हे पैसे काढता येणार असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारनं खातेधारकांच्या खातेक्रमांकावर आधारित वेळापत्रक यासाठी जाहीर केलं आहे आयएफएससी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातच्या गांधींनगर कें हलवण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे आयएफएससी मुंबईबाहेर गेल्यास मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल असा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे दरम्यान हे केंद्र गांधीनगर मध्ये हलवलेलं नाही ते तिथे आधीपासूनच कार्यरत होतं असं सांगून राज्य सरकारची ा उंछा असेल आणि सरकारनं प्रयत्न केले तर हे केंद्र मुंबईत आणता येईल असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे

गडचिरोली जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य सुजनक्का ही काल पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली

सांगली वीज चोरी पकडणाऱ्या एका कंत्राटी वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यात काल घडली कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव क्षेत्रात वीजेची चोरी होत असल्याच लक्षात आल्यावर रमेश दगडे यांनी आकडे काढून टाकले त्यानंतर परिसरातल्या दोघांनी त्यांना प्रचंड मारहाण केली यात दगडे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना महावितरण विभागानं मदत करावी अशी मागणी कंत्राटी वीज कामगार संघटनेनं केली आहे

माजी आमदार वैभव पिचड यांनी याबाबत पाठप्रावा केल्यानंतर आता ही मागणी पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे यवतमाळ वनविभागाने काल धडक कारवाई करत यवतमाळ जिल्ह्यातल्या उत्तरवाढोणा शिल्या एका व्यक्तीच्या घरातून बिबट्याची कातडी आणि चिंकाराचे शिंग हस्तगत केले वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे या कारवाईने अधोरेखित झाले आहे मंबई आग मुंबईत चिंचपोकळीच्या बावला कंपाऊंड श्व काल लागलेल्या आगीची झळ मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या कार्यशाळेला पोहचली आहे

हवामान पावसानं काल हवामान खात्याच्या अपेक्षेनुसार पूर्व विदर्भासह रत्नागिरी आणि सिंधुद्र्ग या कोकणातल्या आणि सातारा कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हजेरी लावली आजपासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा कालचा अंदाज होता आजच्या सुधारित अंदाजानुसार मात्र आजही पूर्व विदर्भ तसंच कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे